लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह बहुतांश पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या निरोपाच्या भाषणात गेली सुमारे पाच वर्ष सदनाचं कामकाज उत्तमप्रकारे चालवल्याबद्दल लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे आभार मानले सदनाचं कामकाज चालवण्यात सर्व सदस्यांचं योगदान असल्याचं महाजन यांनी सांगितलं राज्यसभेत मात्र या सत्रात केवळ चार पूर्णांक नऊ दशांश टक्के कामकाज झाल्याबद्दल सभापती एम व्यंकय्या नायडु यांनी खंत व्यक्त केली अधिवेशन काळात फक्त सहा विधेयकं सादर झाली तर तीन विधेयकंच मंजूर होऊ शकल्याचं त्यांनी सांगितलं राज्यसभेत काल अखेरच्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्प लेखानुदान विनियोग विधेयक वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयक आणि वित्त विधेयकाला विनाचर्चा संमती देण्यात आली

काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

ख्यातनाम मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना शिव छत्रपती जीवनगौरव पुरस्कारजाहीर झाला आहे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली साताऱ्याची गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिला विशेष साहसी क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अन्य खेळाडूंमध्ये महिला क्रिकेटपट्र स्मृती मंनधाना हॉकीपट्र सुरज करकेरा धावपट्र सिद्धांत थिंगालिया धावपट्र मोनिका आथरे स्क्वॅश खेळाडू महेश माणगावकर यांचा समावेश आहे एकलव्य पुरस्कार तसंच दिव्यांग खेळाडूसाठीचे पुरस्कारही घोषित झाले आहेत येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडिया इथं दिमाखदार सोहळ्यात या पुस्कारांचं वितरण होणार आहे अंधश्रद्वा निमूर्लन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयनं संशयित हल्लेखोर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात काल विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल आणि मोटारसायकल यांचा शोध अद्याप सुरू असल्याचं सीबीआयनं सांगितलं पालघर जिल्ह्यातला डहाणू आणि तलासरी तसेच आसपासचा परिसर काल भूकंपाच्या झटक्यांनी पुन्हा हादरला

यात जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही